लोकमान्य टिळकांचे विचार वर्तमान काळातही समर्पक गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास

समाजवादी पार्टीचे नेते अमर सिंग यांचं निधन

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरीला आज संबोधित करताना ते म्हणाले की या विचारानेच देशात नवोन्मेष संशोधन डिझाईन विकास आणि उद्योजकता यांच्यासाठी देशाला सज्ज करणारी आवश्यक परिस्थितिकी वेगाने तयार करण्यात येत आहे

मंत्रालयातर्फे चौथ्यांदा या स्पर्धेचं आयोजन होत असून युवकांना चौकटीबाहेरचा विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता या हॅकेथॉनमध्ये दैनंदिन आयुष्यात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडचणींवर उपाय सुचवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं रविशंकर प्रसाद आगामी काळात भारत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनाच्या क्षेत्रातील अग्रेसर देश होईल आणि इलेक्ट्रॉनिक हब म्हणून ओळखला जाईल असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे देशात या वस्तुंच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर योजनेचा अत्यंत मोठा आणि उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे अॅपल आणि सॅमसंग या जागतिक कीर्तीच्या मोबाईल उत्पादक कंपन्यांनाही भारतात उद्योग सुरु करण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे असं प्रसाद यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं या सर्व प्रक्रियेत व्यवसाय सुलभता प्रशिक्षित आणि निम्न प्रशिक्षित मनुष्यबळाची मुबलक उपलब्धता आणि उपलब्ध असलेली व्यापक स्थानिक देशांतर्गत बाजारपेठ या देशातील बाबी या कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत असंही प्रसाद यांनी सांगितलं

मात्र गेल्या महिन्यातील महसूल या रकमेपेक्षा अधिक होता

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं यानिमित्त विविध ऑनलाईन उपक्रम आयोजित केले आहेत त्याविषयी अधिक माहिती ध्वनी नवजात अर्भकासाठी आईचं दूध ही संजीवनी असते आणि पुढे आयुष्यभराच्या वाटचालीत बाळाला खंबीरपणे उभं करण्याचं बळ ही संजीवनी देते असं पुरातन भारतीय संस्कृती सांगते मानवी आरोग्याच्या दृष्टीनं मूलभूत असलेल्या या भारतीय विचारांचं महत्त्व आता जगालाही पटायला लागलंय आजपासून सुरु झालेला जागतिक स्तनपान साप्ताह त्याचंच द्योतक म्हणावं लागेल त्यानिमित्त केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं जाणीव जागृती करणाऱ्या विविध ऑनलाईन उपक्रमांचं आयोजन केलं आहे

पहिले सहा महिने आणि पुढे दोन वर्षं बाळाला आईचं दूध देणं हे बाळासाठी कुपोषणाला आळा घालण्याचं महत्त्वाचं हत्यार असून त्याला द्रवरूप सोनंच म्हणायला हवं असं केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे भारत या जागृती मोहिमेत सक्रियपणे सहभागी होईल अशी ग्वाही दिली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी स्वाती महालळंक पुणे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे लोकमान्यांची विद्वत्ता धैर्य न्यायाविषयीची जाणीव आणि स्वराज्याची संकल्पना प्रत्येकाला कायम प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी यानिमित्त केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही लोकमान्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे असं सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांची स्वराज्याविषयीची संकल्पना प्रत्येक भारतीयाला आदर्शवत आहे असं जावडेकर यांनी म्हटलं आहे

आजच्या अनेक समस्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांमधून उत्तरं मिळू शकतात यासाठी विशेषतः युवा वर्गांनं लोकमान्य टिळकांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं दिल्लीतली भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य ते आत्मनिर्भर या आंतरराष्ट्रीय वेबिनारचं शहा यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते

शालेय विद्यार्थ्यांना शिजवलेलं पौष्टिक अन्न देण्यासाठी येणारा एकूण खर्च जमेस धरून त्यानुसार भत्ता द्यावा असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर माध्यान्ह आहार योजना पूर्ववत सुरू होईल असंही त्यांनी नमूद केलं शिधापत्रिका एक राष्ट्र एक शिधापत्रिका या महत्त्वाकांक्षी योजनेचा विस्तार करून आजपासून आता मणीपूर नागालँड जम्मू आणि काश्मीर तसंच उत्तराखंड या राज्यांचाही त्यामध्ये समावेश झाला आहे

सूचना देशातील स्वयंचलित दुचाकी वाहन चालकांसाठी सुरक्षात्मक शिरस्ताण अनिवार्य करण्यासंदर्भात एक मसुदा अधिसूचनेवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं लोकांकडून सूचना मागवल्या आहेत यामुळे भारतीय मानक संस्थेद्वारे प्रमाणित हेल्मेट्सचं उत्पादन देशामध्ये करणं शक्य होणार आहे यामुळे हेल्मेट्सच्या दर्जामध्ये सुधारणा होईल आणि लोकांना वाहने चालविताना अधिक सुरक्षितता मिळेल

ईद उल अझा ईद उल अझा अर्थात बक्र ईद चा सण आज देशभर भक्तिभावानं साजरा होत आहे मात्र कोरोनाचं सावट असल्यामुळे बहुतांश ठिकाणी मुस्लिम धर्मीयांनी सुरक्षित अंतराचे नियम पाळून घराजवळच्या मशिदींमध्ये नमाज पठण केलं ज्या राज्यांमध्ये अजूनही टाळेबंदी लागू आहे अशा ठिकाणी लोकांनी आपाल्या घरांमध्येच नमाज अदा केली

जिल्हाधिकारी विनय चंद यांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यस्थळावर असलेली करेन किती वजन उचलू शकते याची चाचणी घेतली जात असताना ती अचानक कोसळून झालेल्या अपघातात नऊ कामगार जागीच ठार झाले उर्वरित दोन कामगारांना रुग्णालयात नेलं जात असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून आवश्यक त्या सर्व मदतीच्या सुचना दिल्या आहेत या दुर्घटनेची विभागीय चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती नेमली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेतील मृतांप्रती दुःख व्यक्त केलं आहे निधन समाजवादी पार्टीचे नेते राज्यसभा सदस्य अमर सिंग यांचं आज निधन झालं

सिंगापूरमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर काही महिन्यांपासून उपचार सुरु होते यापूर्वी त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती राष्ट्रपती रामनाथ कोविंद उप राष्ट्रपती एम वेंकय्या नायडु पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर नीतीन गडकरी डॉक्टर हर्ष वर्धन यांच्यासह अनेक राजकीय मान्यवरांनी अमर सिंग यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे अमर सिंग यांचे सर्व पक्षांसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते आणि आपल्या दिलखुलास स्वभावासाठी ते परिचित होते अशा शब्दांत राजनाथ सिंग यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे हवामान राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आकाश साधारण ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडतील मुंबईतही आकाश साधारण ढगाळ राहून मध्यम पावसाच्या सरी पडतील चेन्नई आणि कोलकाता इथंही साधारण असंच हवामान राहील जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये हवामान उबदार आहे इतर प्रमुख शहरांमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी अपेक्षित आहेत